दुसर्या खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी खेळांचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते खेळांचं महत्व लक्षात घेता सरकारनं अभ्यासक्रमात क्रिडा विषय समाविष्ट केल्याचं ते म्हणाले दोन मार्च पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे शहरातल्या मुख्य बाजारपेठा पूर्णतः बंद आहेत जीएसटी करप्रणालीतील जाचक अटी रद्द कराव्यात इंधन दरवाढ रोखण्यात यावी औरंगाबाद महापालिकेनं व्यापाऱ्यांवर लादलेला परवाना शुल्क कर रद्द करण्यात यावा या मागण्या जिल्हा व्यापारी महासंघानं केल्या आहेत

इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे आयोजित हायवेज टू प्रॉस्पेरिटीया विषयावर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते

थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत तसंच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे

यासाठी एक पोर्टेल तयार करण्यात आलं असून कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते त्याचं काल त्याचं उद्घाटन झालं यावेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला ज्या भागात ज्या पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं जातं तिथे संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं भुसे म्हणाले

उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये करियर कट्टा या अभिनव उपक्रमाचं सामंत यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते दिल्ली इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं

काल मुंबई इथं नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणाची रुपरेषा ठरवण्यासाठी या क्षेत्रातल्या जाणकारांसोबत चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वर्क फ्रॉम होम संकल्पनेला अधिक वाव आहे त्यामुळे नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात याचा समावेश करावा असं देसाई म्हणाले

अफूची लागवड केलेल्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे